पंतप्रधान मोदी संरक्षण संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारताला अधिक आत्मनिर्भर बनवण्याची गरज असल्याचं ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं संरक्षण उत्पादन वाढवणं नवीन तंत्रज्ञान विकसीत करणं आणि संरक्षण क्षेत्रात खासगी उद्योगांना अधिक महत्वाची भूमिका देणं यावर सरकारचा भर असल्याचंही त्यांनी सांगितलं संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत या विषयावर दूर दृश्य प्रणालीद्वारे झालेल्या सत्रात ते काल बोलत होते जागतिक अर्थव्यवस्थेतील बदलांशी जुळवून घेणाऱ्या सशक्त भारताची निर्मिती करणं हे आपलं उद्दिष्ट असल्याचं मोदी यावेळी म्हणाले अनेक मित्र देशांना संरक्षणविषयक साधन सामुग्रीची निर्यात करण्यारा पुरवठादार देश म्हणून स्थान निर्माण करण्याची भारतात क्षमता असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला संरक्षण क्षेत्रातील आत्मविश्वास हा आध्निक आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी आवश्यक असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मोठ्या प्रमाणात संरक्षण उत्पादन करण्यास भारत सक्षम होता मात्र दुर्दैवानं त्या विषयाकडे पुरेसं लक्ष दिलं गेलं नाही आता मात्र परिस्थिती बदलत असून या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत असं मोदी म्हणाले जीएसटी वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी भरपाईतील तूट भरून काढण्यासाठी राज्यांना कर्जाचे दोन पर्याय उपलब्ध करून दिले असल्याचं केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सांगितलं

हे पर्याय फक्त याच वर्षासाठी उपलब्ध असतील

कोरोनामुळं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी करांचे दर वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं जन धन योजना केंद्र सरकारच्या पंतप्रधान जन धन योजनेला आज सहा वर्ष पूर्ण झाली

कोविड कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर एक टक्क्याच्या खाली आणण्यासाठी कोविड मुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी पुढाकार घेऊन त्या दिशेनं पावलं उचलावीत असा सल्ला केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे महाराष्ट्र तामिळनाडू कर्नाटक तेलंगण गुजरात प बंगाल उत्तर प्रदेश पंजाब आंध्र प्रदेश ही राज्य आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातल्या कोविडबाबतच्या स्थितीचा कॅबिनेट सचिवांनी काल आढावा घेतला त्यावेळी हा सल्ला देण्यात आला

या राज्यांनी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपययोजना कराव्यात बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा कसून शोध घ्यावा आणि देखरेख ठेवणे या उपायांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा असंही यावेळी सांगण्यात आलं गोयल कोरोना महामारीच्या काळात भारतानं जगासमोर एक आदर्श निर्माण केला असून या संकटावर कशाप्रकारे प्रतिबंध करता येतो याचे उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे असे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे ते काल आसियान देश आणि भारत व्यापार परिषदेत बोलत होते या देशांसोबत भारताचे मैत्रीपूर्ण संबंध असून ते कायम असेच रहावेत अशी अपेक्षा गोयल यांनी व्यक्त केली

कोरोनाच्या काळामध्ये आतापर्यंत भारतानं दीडशेहून अधिक अविकसित देशांना औषध पुरवठा केला असल्याचंही गोयल यांनी नमूद केलं मेघालय हल्ले कोरोना संसर्गाच्या काळात प्रत्येक जण नव्या वातावरणाशी जुळवून घेत असताना कोणत्याही प्रकारची हिंसा सहन केली जाणार नाही असं मेघालयचे गृहमंत्री लखमेन रायम्बुई यांनी काल स्पष्ट केलं

या समाज कंटकांना लवकरच अटक केली जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी काल दिली

या भूकंपामूळं कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही

लॉरा चक्रीवादळ अमेरिकेत लॉरा चक्रीवादळानं लुईजियाना आणि टेक्सास राज्याच्या पूर्व भागाला धडक दिली आहे या चक्रीवादळाच्या तडाख्यामुळं आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक ठिकाणी पूर येऊन इमारतीचं नुकसान झालं आहे

अमेरिकेच्या या किनारपट्टीला धडक देणाऱ्या सर्वात मोठ्या वादळांमध्ये लॉरा चक्रीवादळाची गणना केली जात आहे

पुरामुळं स्थानिक रुग्णालयांचंही मोठं नुकसान झालं असल्यानं अनेक जखमींना राजधानी काबूल इथं हलवण्यात आलं आहे अद्यापही अनेक लोक मातीच्या ढिगाऱ्यांखाली अडकले असल्यानं मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं आपत्ती व्यवस्थापन खात्याचे उपमंत्री महंमद कासीम हैदरी यांनी सांगितलं

लखनौ कानपूर नगर शाहजानपूर आणि गोरखपूर या ठिकाणी विशेष लक्ष द्यावं अशी सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली आहे

बॅडमिंटन बॅडमिंटन स्पर्धांच्या आंतरराष्ट्रीय वेळापत्रकात सुधारणा केल्यानं इंडिया ओपन सुपर फाइव्ह हंड्रेड आणि सय्यद मोदी इंटरनॅशनल सुपर थ्री हंड्रेड या स्पर्धा रद्द केल्या असल्याचं जागतिक बॅडमिंटन संघटनेनं काल जाहीर केलं कोरोना संसर्गामुळं या वेळापत्रकात सुधारणा करावी लागली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं

राजधानी दिल्लीत हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता असून हवामान ढगाळ राहील मुंबईतही हवामान ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार